वाशिममध्ये यंदाच्या दिवाळीत बाल कोरोना आर्मीनं बनविलेले आकाश कंदील देणार माझे कुटुंब माझी जबाबदारी चा संदेश कोरोना राज्य कोविड पोर्टल तांत्रिक कारणानं बंद असल्यामुळे काल राज्याचा आरोग्य विभाग दैनंदिन बरे झालेल्या रुग्णांची आणि मृत्यूंची माहितीच देऊ शकला नाही केंद्र शासनाच्या कोविड पोर्टल वरून दररोज राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची आणि मृत्यूंची माहिती अद्ययावत करण्यात येते

पोर्टल बंद असल्यानं मुंबई वगळता इतर जिल्हा आणि मनपामधील दैनंदिन मृत्यूंची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाला मिळालीच नाही

गेले काही दिवस आकडेवारीत राहन गेलेल्या नोंदी घेतल्या जात आहेत

फटाक्यांवर बंदी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राष्ट्रीय हरित लवादानं हवेचा दर्जा निकृष्ट असलेल्या शहरांमध्ये यंदा दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे

राजस्थान दिल्ली सिक्कीम चंडीगड येथील राज्य सरकारांनी यंदा दिवाळीत फटाक्यांवर यापूर्वीच बंदी घातली आहे मला अणीबाणी लादायची नाही असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फटाकेबंदीला नकार देत लोकांनाच विवेकानं वागण्याचं आवाहन केलं होतं पण महाराष्ट्रासह अन्य राज्यांतूनही फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी होत होती त्यासंदर्भातल्या याचिंकांवर लवादानं काल आपला निर्णय दिला नागरिकांच आरोग्य महत्वाचं आहे फटाक्यांच्या प्रदुषणामुळे आरोग्यास हानी पोहोचू नयेकोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी फटाका बंदीच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश लवादाने देशभरातील सर्वच प्रदुषण नियंत्रण मंडळांना दिले आहेत सेरो सर्वेक्षण पणे पूणे शहराबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात कोरोना प्रसाराची नेमकी सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र सेरो सर्वेक्षण करण्याची तयारी पूण्यातील राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संस्था अर्थात एन आय व्ही नं दाखवली असून त्यासंदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे पूण्यात यापूर्वी झालेलं सेरो सर्वेक्षण मर्यादित भागापुरतं होतं ग्रामीण भागाचा त्यात समावेश नव्हता क्लिन अप मार्शल मुंबईत कोविड रुग्णांची संख्या घटताना दिसत असली तरी कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही दिवाळीत वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा प्राद्भाव पुन्हा वाढू नये यासाठी आता बुहन्मुंबई महानगरपालिकेनं कंबर कसली आहे ऐक्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कोरोनाची संभाव्य दुसरी लाट येऊ नये यासाठी खबरदारी घ्यावीच लागणार आहे नियम पाळावेच लागणार आहेत याबाबत सर्व स्तरातून व्यापक जनजागृती होत असूनही अनेकदा निष्काळजीपणे नियम पायदळी तुडवले जात आहेत दिवाळीच्या पार्क्षभूमीवर गर्दी वाढून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे ब्रहन्मुंबई महानगरपालिकेनं आता कारवाईचा वेग आणखी वाढवण्याचं नियोजन केलं आहे सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेनं आपल्या अधिकाऱ्यांसह क्लीन अप मार्शल्सची नियुक्ती केली आहे

त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्या मुंबकारांनो आता सावधान रस्त्या रस्त्यावर क्लीन अप मार्शल्सची तुमच्यावर करडी नजर असणार आहे नियम पाळा नाहीतर कारवाईला सामोरे जा आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी पुणे दिवाळी खरेदी एकीकडे कोरोना प्रादूर्भाव आर्थिक मंदी बेरोजगारी अशा विविध विषयांवर चर्चा घडत असताना पुण्यातील रस्त्यांवर मात्र उलट चित्र अनुभवायला मिळत आहे दिवाळी खरेदीसाठी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतआहे केरळ आणि कर्नाटक राज्यांत सणानंतर उद्रवलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वयभूमीवर नागरिकांनी आवश्यनक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार केले जात आहे

नागरिकांनी दिवाळी मध्ये सामाजिक अंतराचे नियम पाळावेत असं आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलं आहे

वाशिममध्ये तर बाळ गोपाळांची बाल कोरोना आर्मीच स्थापन झाली आहे हे बालसैनिक शाळा बंद असल्यानं मिळणारा मोकळा वेळ सत्कारणी लावत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात खारीचा वाटा उचलताहेत त्याची ही बातमी कोरोना संसर्गाच्या पार्धभूमीवर संपूर्ण राज्यासह वाशिम जिल्ह्यातील शाळा ही सध्या बंद आहेत विविध विषयांचा अभ्यास ऑनलाइन च्या माध्यमातून सुरू असला तरीही विद्यार्थी घरी राहून कंटाळू नयेत याकाळात त्यांच्याकडून विधायक कार्य व्हावं म्हणून वाशिम येथील बाकलीवाल विद्यालयाचे मुख्याध्यापक बबन बिल्लारी आणि कलाशिक्षक अमोल काळे यांनी बाल कोरोंना आर्मीची स्थापन केली

त्याचाच एक भाग म्हणून आता हे विद्यार्थी दिपावली या दिव्याच्या सणासाठी स्वत बनविलेल्या आकाश कंदीलाच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृती करीत आपल्या घरावर हे आकाशकंदील लावून

आकाशवाणीच्या बातम्यासाठी वाशीमहन सुनील कांबळे मार्क नाशिक वेळोवेळी सूचना देऊनही नागरिक विना मास्क फिरत असून या पुढे मास्क न घालणार्यासला थेट पोलिस ठाण्यात नेत दिवसभर बसवून समज द्या असे आदेश नाशिकचे संपर्कमंत्री छगन भूजबळ यांनी पोलिस यंत्रणेला दिले जिल्हाधिकारी कार्यालतात काल कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली दिवाळीच्या खरेदीसाठी रस्त्यावर झुंबड उडत आहे मात्र कोरोनाचे संकट असताना नागरिक विनामास्क फिरत आहे त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे असं ते म्हणाले चहल दिवाळीत येणारी कोरोनाची दुसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी सहकार्य करा असं आवाहन मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी काल केलं जगातील काही देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून भारतातील काही शहरांमध्ये देखील कोरोना संसर्गाचा फैलाव पुन्हा वाढल्याचं निदर्शनास आलं आहे अशा परिस्थितीत टाळेबंदीसारखी कठोर उपाययोजना करण्यावाचून गत्यंतर राहत नाही ती वेळ मुंबई महानगरावर पुन्हा येता कामा नये यासाठी पावलोपावली खबरदारी घेणे आवश्यक आहे असं ते म्हणाले मुंबईत कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या झपाट्यानं घटत आहे